काल रात्री राष्ट्राला संबोधित करताना त्यांनी सांगितलं की जम्मू कश्मीरला विशेष दर्जा दिल्यानं काहीही फायदा झाला नाही उलट फुटीरवाद दहशतवाद भ्रष्टाचार घराणेशाही आणि विभाजनवाद्यांचे मनसुवे पुढं रेटण्यासाठी पाकिस्तानला हस्तक्षेपाची संधी अशा गोष्टीच वाटयाला आल्या केंद्र आणि राज्य सरकारी नोकऱ्यांमधदली रिक्त पदं भरण्याची प्रक्रिया लवरच सुरु होईल त्यामुळे स्थानिक युवकांना रोजगाराची संधी मिळेल सार्वजनिक तसंच खासगी क्षेत्रातल्या कंपन्यांना रोजगारनिर्मितीसाठी प्रोत्साहन दिलं जाईल असं ते म्हणाले पंचायत निवडणुकांप्रमाणेच विधानसभा निवडणुकाही पारदर्शक पद्धतीनं घेतल्या जातील अशी ग्वाही त्यांनी दिली

पूरग्रस्त जिल्ह्यांमधल्या दोन लाखांपेक्षा अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे असं विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर यांनी सांगितलं काल सातारा जिल्ह्यातल्या कोयना धरणातून सोडलं जाणार पाणी कमी केलं तसंच राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातला पाऊस कमी झाल्यामुळे धरणाचे तीन दरवाजे बंद केले यामुळे कोल्हापूर शहरातला पूर काहीसा कमी झाला

आगामी विधानसभा निवडणुकीत काँप्रेससोबत आघाडी होण्याची शक्यता नाही असं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते काँप्रेसनं आमच्या पक्षावर भारतीय जनता पक्षाचा ब संघ असल्याचा आरोप केल्यामुळे त्यांच्यासोबत जाण्याचा प्रश्च नसल्याचं ते म्हणाले एमआयएमसोबतच ही निवडणुक लढली जाईल असंही आंबेडकर यांनी यावेळी सांगितलं

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात काल गयाना इथं सुरु झालेला पहिला एकदिवसीय क्रिकेट सामना पावसामुळे रद्द करावा लागला

असताना पावसाला सुरुवात झाली पाऊस न थांबल्यामुळे अखेर हा सामना रद्द करावा लागला या मालिकेतला दूसरा सामना रविवारी पोर्ट ऑफ स्पेन इथं होणार आहे